भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेन कौतुक केलं आहे या संघटनेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात भारत चाचणी संचांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे हे एक मोठ यश आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेन्सार भारतानं पहिल्यापासूनच गांभीर्यानं उपयोजना केली आहे असं स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे भारतानं आता डाटा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावं अशी सूचनाही त्यांनी केली

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्रादर्भाव लक्षात घेता जुलै महिन्यात दर शनिवार रविवार शहरात जनता जमावबंदी राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे

चक्रीवादळामुळे कोकणात खंडित झालेला वीज प्रवठा स्रळीत करण्याचं काम करून ते जिल्ह्यात परतले होते

सध्या कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा समर्थपणे सामना करणं हेच राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमावर असून इतर गोष्टी द्य्यम आहेत असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल ठाण्यात कोरोना प्रादर्भाव आणि उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते

दरम्यान कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि विलगीकरण केंद्रात योग्य सोयी उपलब्ध करून देण्यावर भर दयायला हवा असं त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सांगितलं जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि इतर नेते तसंच अधिकारी या बैठकीला उपस्थित होते ठाणे महापालिकेनं कोरोनाबाधितांसाठी खाटांच्या उपलब्धतेविषयी ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देण्यासाठी स्रु केलेल्या अॅपचं उद्घाटनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीभवनात भेट घेतली देशातल्या सदयस्थितीबददल तसंच राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय महत्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली लद्दाखमधे गलवान खोऱ्यात चीनी सैन्याबरोबर चकमक झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी न्कताच लद्दाखचा दौरा केला त्या पार्श्वभूमीवर उभयतांमधे चर्चा झाल्याचं सुत्रांनी सांगितलं

ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते

तथापि लडाख मधील तणावा नंतर भारतान चीन वरील अवलंबित्व कमी केलं आहे त्याम्ळं भारताला औद्योगिक क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रोनिक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची संधी उपलब्ध झाली आहे असं विदेश धोरण तज्ञ जी पार्थसारथी यांनी म्हटल आहे आकाशवाणीशी बोलताना त्यांनी हे मनोगत व्यक्त केलं

कंपनीचे अध्यक्ष पंकज मंजाल यांनी सांगितल की कंपनीने यापुढ चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे

कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तिची उंची कमी करून बदल घडवण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट़टी यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे दहिसर इथल्या विट्ठल मंदिर गणेशोत्सव मंडळाने अनेक वर्षांपासून मूर्तिच्या उंचीत बदल केला नाही अशा अनेक मंडळांचा उचित सन्मान करण्याची विनंती गोपाळ शेट्टी यांनी पत्राद्वारे केली आहे

मंबईत शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसानं पुन्हां जोर धरला असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं आहे

तसंच आज द्पारी समुद्रात सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असून मुंबईकरांनी चौपाट्यांवर जाऊ नये असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे नवी मुंबईत काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा जोर सकाळी कमी झाला आहे

सिंधूदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या पावसानं आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे

या न्कसानीच्या पंचनाम्याचं काम पूर्ण झालं असून मंडळ अधिका यांनी काल याबाबतचा अहवाल तयार केला आहे

अहमदनगर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस नाही रत्नागिरी जिल्ह्यात आज पाऊस ओसरला असून वाशिष्ठी आणि शीव या नद्यांचा प्र ओसरल्यानं चिपळूण शहराच्या काही भागांत भरलेलं पाणी ओसरलं आहे